सबब पूढे करू नका असा इशाराही दिला

ठाकरे स्वयंशिस्त सामाजिक अंतर मास्क स्वच्छता राखण्यासारख्या गोष्टींनीच कोरोनाचा प्रसार नियंत्रित ठेवता येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल केलं ते अलिबाग इथल्या शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा आणि डोंबिवली इथल्या कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धघाटन प्रसंगी बोलत होते विलगीकरण मुंबईतल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी आता संस्थात्मक विलगीकरण सक्तीचं केलं आहे अशा रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली तरीही त्यांना कोविड उपचार केंद्रात दाखल व्हावं लागणार आहे मुंबईतल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण तसंच मुंबईचा मृत्यूदर कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं पालिकेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे अशा रुग्णांना गृह विलगीकरणात राहाता येणार नाही महापालिकेनं जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशात घनकचरा व्यवस्थापन विभागाला कोरोना रुग्ण आढळलेल्या विभागाचं आणि त्यांच्या घराचं दिवसातून एकदा सॅनिटायझेशन करण्याचे निर्देशही दिले आहेत

याविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या तपासणीसाठी नव्यानं रक्ताचा नमुना घेतला जाणार नसून सेरो सर्वेक्षणावेळी घेतलेल्या नमुन्यांच्या आधारेच हा अभ्यास केला जाणार आहे ही प्रतिपिंड शरीरात स्थिर राहिली तर संबंधित व्यक्तीला भविष्यात कधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानेच आता या प्रतिपिंडाच्या शरीरातील स्थिरीकरणासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या लागतील यावर हे संशोधन होत आहे कदाचित या संशोधनातून ही प्रतिपिंड तयार होण्याच्या प्रक्रियेवरही अधिक प्रकाश पडण्याची शक्यता असून त्यातून सध्या सुरु असलेल्या कोरोना विरोधी लसीच्या संशोधनातही मदत होऊ शकणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून कोणत्याही परिस्थितीत तो रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल प्रशासनाला दिले पवार यांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला कोरोनाचा मृत्युदर अजूनही पूण्यात जास्तच असल्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली रुग्णांना मिळणाऱ्या उपचार व्यवस्थेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली

सबब पुढे करू नका असा इशारा पवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला

काल याबाबतची बातमी प्रसारित झाल्यानंतर ती मागे घेण्यात आली अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पूणे शहरातील कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक पूढे येत नसल्यानं काही सामाजिक संस्था पुढे आल्या होत्या सुरुवातीच्या काळात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेकड्रन दफनविधी केले जात होते दरम्यान या संस्थेवरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर या संस्थेकडून काम काढून घेण्यात आलं

पालिकेकडून कोणतंही मानधन न घेता उम्मत ही संस्था काम करत आहे

या कामाबाबत कोणीही तक्रार केलेली नाही

काल संध्याकाळी आकाशवाणीच्या बातमीपत्रात ही बातमी प्रसारित झाली त्यानंतर महापालिकेच्या आरोय विभागातर्फे ही निविदा रद्द करण्यात आली

बैठक कोरोना प्रतिबंधामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण सभाच होऊ शकल्या नाहीत काही ठिकाणी त्या ऑन लाईन घेण्याचा प्रयत्न झाला नागपूर महानगर पालिकेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणारी पहिली सभा गुरूवारी अयशस्वी झाल्यानंतर काही तांत्रिक दुरुस्त्या करून महापौरांनी काल पुन्हा सभा बोलाविली होती पण कालही अपेक्षित यश मिळालं नाही आता सभेचं कामकाज पाहण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृहाच्या दहा टक्के सदस्यांची एक समिती गठित करण्यात आली सभागृहाचं कामकाज नियमित होईपर्यंत ही समिती काम करणार आहे

पर्यटन सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली असतानाही पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी आणि भोर तालुक्यातल्या निसर्गरम्य स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला आता स्थानिक नागरिकांनीच रोखलं आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

गेल्या काही दिवसात पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादूर्भावही वाढत चालला असून त्याला रोखण्यासाठी बाहेरील लोकांची गर्दी कमी करणं हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचं निदर्शनास आलं आहे पर्यटनावर बंदी असतानाही ती झुगारून येणाऱ्या उत्साही पर्यटकांना रोखण्यास पोलिसांची कुमक अपुरी पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे सुरुवातीला समजावून सांगून आणि नाहीच ऐकले तर पोलिसांच्या मदतीनं कारवाईचा बडगा उभारून या पर्यटकांना रोखण्याच काम आता आम्ही सुरू केलं असल्याचं ताम्हिणी आणि मावळ परिसरातील स्थानिक नागरिकांनी सांगितलं

छापा नवी मुंबईतल्या पावणे एमआयडीसी परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकत गुन्हे शाखेने काल तब्बल तीन टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त केला आहे यात सुमारे सहा लाखांहून अधिकचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे प्लाइमा औस्याचे आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांचा मूलगा परिक्षीत या दोघांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती या आजारावर त्या दोघानी मात केली असून काल त्यांनी प्लाझ्मा दान केलं ऑनलाईन कोरोना झाला तर सामान्य जनतेला कोणत्या रुग्णालयात जावं बेड उपलब्ध आहे का महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आहे का याची माहिती सोलापुरात एका क्लिकवर मिळणार आहे

जम्बो रूग्णालय पूणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सध्या कोरोनावरील उपचारासाठीची तीन जंबो रुग्णालये उभारली जात असून त्यातील तज्ज् डॉक्टरसह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन चार दिवसात ही जंबो रुग्णालये सुरु करण्याच्या जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाच्या अट्टाहासामुळं ही रुग्णालयं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार